स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते देशव्यापी प्रदर्शानांचं उदघाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा कार्यमात सहभागी होण्याची उद्या शेवटची तारीख

अकोला जिल्ह्यातील बेघर तसेच भिक्षेकरीसाठी स्सज्ज बेघर निवारा केंद्र उभारणार पालकमंत्री बच्चू कडू यांचं प्रतिपादन

प्रकाश जावडेकर गडकरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत प्णे बंगळूरू भूवनेश्वर पाटणा मोईरंग आणि सांबा अशा सहा ठिकाणी आयोजित प्रदर्शनांचं उद्घाटन आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्ली इथून द्रदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झालं नवी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्रात आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटनही जावडेकर यांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली

ही देशासाठी अत्यंत महत्वाची घटना असून या कार्यक्रमातून जगाला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि त्याप्ढची भारताची वाटचाल याची माहिती मिळणार आहे आपल्याला अनेकांच्या बलिदानानं हे स्वातंत्र्य मिळालं आहे स्वतंत्र भारतानं खूप काही मिळवलं आहे भारत जगातील आर्थिक सामाजिक आदी सर्वच क्षेत्रात महाशक्ती बनेल आपण सर्वांनी देशाला पुढं घेऊन जायचं आहे असं जावडेकर यावेळी म्हणाले काल नागप्रातही आजादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला दांडीयात्रा दिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सीएम मराठा आरक्षण मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे ही कायदेशीर लढाई शांतपणे एकत्र येऊन एकज्टीने लढ्या आणि जिंक्यात असं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयातल्या स्नावणीसंदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातल्या विविध संघटनांच्या समन्वयकांशी द्रदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते आरक्षणासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ भक्कमपणे शासनाची बाजू मांडत आहेत ज्या खासगी याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे मांडायचे आहे त्यांनी शासनाबरोबर एखाद्या संघाप्रमाणे एकेक म्ददा मांडून समर्थनार्थ आवश्यक प्रावे सादर करावेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुचवलं

काही प्रवाशांकडून या निर्बधांचं उल्लंघन होत असल्याचं आढळल्यानं हे निवेदन जारी करण्यात आलं आहे प्रवासादरम्यान मास्कचा वापर तसंच सोशल डिस्टन्स पाळणं अनिवार्य असणार आहे वारंवार सूचना देऊनही प्रवासादरम्यान या नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास प्रवाशांना उर्वरित प्रवासासाठी मनाई केली जाणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे

संघटनेचे निमंत्रक देविदास त्ळजाप्रकर यांनी ही माहिती दिली

नीट परिक्षेशी संबंधित सर्व माहिती लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचं राष्ट्रीय परिक्षा मंडळानं सांगितलं आहे

परीक्षेपे चर्चा या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर नकळतच माझ्यात परिवर्तन झालेत की जीवनात सकारात्मक पदधतीने कार्य केले तर निश्चितच आपण त्या कार्यात यशस्वी होतो

अकोट फैल येथील महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आशा किरण महिला विकास संस्थाव्दारा संचालीत संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्राला भेट दिली त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते शहरातील भिक्षेकरी व्यक्तींना निवारा मिळवून देण्यासाठी मनपा जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाच्यवतीने येत्या सोमवार पासून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे

या प्रत्येक व्यक्तीच्या केस स्टडी पेपर तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री कडू यांनी दिल्या

एन्काऊंटर हि त्यांची नक्षल चळवळीचे वास्तव मांडणारी कादंबरी त्याकाळी बरीच गाजली

एकनाथराव साळवे यांच्या रुपाने गमावला आहे अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ

अपघात ब्लडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील खामगाव चिखली रोडवर लक्सरी बसने एपेला उडवले गंभीर जखमी झालेल्या एपेचालक य्वकाचा मृत्यू झाला

लीट अमरावतीच्या संत गाडगेबाबा विदयापीठाची अधिसभा काल कुलग्रू डॉ मुरलीधर चांदेकर यांचे अध्यक्षतेखाली आभासी पध्दतीनं झाली या सभेत विदयापीठ व्यवस्थापन परिषदेनं अचलप्रच्या वझझर इथल्या अंबादासपंत वैदय दिव्यांग बेवारस बालगृहाचे शंकरबाबा पापळकर यांची डि लीट मानद पदवीकरिता एकमताने निवड झाली नितिन राऊत राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागप्र जिल्ह्याचे पालकमंत्री नितिन राऊत यांनी आज नागप्रात सपत्नीक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नागप्रातील कामठी रोड वरील डॉ

भामदेवी येथील एका कोरोना बाधितावर ग्न्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वी कामरगाव येथील एका बाधितावर अशीच कारवाई करण्यात आली जिल्ह्यात होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या बाधितांकडून या नियमांचे पालन होत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती सोपविण्यात आली आहे तर शहरी भागात यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत

संचारबंदी भंडारा जिल्हातील वाढता कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भंडारा जिल्ह्यात आजपासून रात्रीची संचार बंदी लागू केली आहे

या पार्श्वभूमीवर नागप्रात सोमवारपासून कडक लॉकडाऊन लागू होणार असून बंदोबस्तासाठी नागप्र पोलिस काटेकोर तयारी करत असून यासंदर्भातील निर्णयांची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ अमितेशक्मार यांनी पत्रकार परिषदेत दिली लॉकडाउन यशस्वी करण्यासाठी पोलिस प्रशासन स्सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं शहरात अनावश्यक वर्दळ टाळण्यासाठी जागोजागी नाकाबंदी करण्यात आल्याचे दुकाने आणि बाजारपेठा बंद राहणार असून कोरोंना प्रादूर्भाव टाळण्यासाठी हे लॉकडाऊन आहे